प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिग द्वारे या स्पर्धेचं उद्घाटन करतील

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजु यांच्यासह अनेक मान्यवर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचं स्वागत करण्यासाठी अहमदाबाद शहर सज्ज झालं आहे दोन दिवसांच्या भारत भेटीसाठी ट्रम्प येत्या सोमवारी भारतात येणार असून गुजरातपासून ते आपल्या दोऱ्याची सुरुवात करतील

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या रोडशोच्या मार्गावर सादरकर्ते अभिवादन करतील जम्मू कश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लश्कर ए तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले जिल्ह्यातल्या संगम बिजबेहरा परिसरातल्या नयना गावात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यावर चकमकीला सुरुवात झाली घटनास्थळावरून आतापर्यन्त दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत

गेल्या सोमवारी हे पथक चीनमध्ये दाखल झाल होतं मात्र त्यांना वुहानला जाण्याची परवानगी दिली नव्हती कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाची कारणं आणि संसर्गावर प्रभावी औषधाचा शोध लावण्याची जबाबदारी या पथकावर असेल चीनचे काही आरोग्य तज्ञही या पथकासोबत असणार आहेत

मागच्या आठवङ्यात तीनशेपेक्षा जास्त प्रवासी हवाई मार्गाने अमेरिकेत दाखल झाले होते अशी माहिती आजार नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राने दिली त्या सर्वांना दोन आठवडे लष्करी तळावर आणि रूग्णालयांमध्ये स्वतंत्रपणे ठेवण्यात आलं होतं कोरोनाचा संसर्ग झालेले काही जण आता बरे झाले असून काही जणांवर विशेष केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत छत्तीसगडला देशातलं पोलाद उत्पादन उद्योगांचं महत्त्वाचे केंद्र बनवण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे प्रधान यांनी काल छत्तीसगडमधल्या दुर्ग जिल्ह्यातल्या भिलाई पोलाद प्रकल्पाला भेट देवून प्रकल्प अधिकाऱ्यांशी चर्चा केली या चर्चेनतंर ते बातमीदारांशी बोलत होते भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात पोलाद उद्योग क्षेत्राची भूमिका महत्वाची असेल असंही ते म्हणाले नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय संग्रहालयानं भारताच्या प्राचीन खाद्य संस्कृतीवर आधारित एका अनोख्या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे

राष्ट्रीय संग्रहालय आणि वन स्टेशन मिलियन स्टोरिजनं संयुकपणे हे प्रदर्शन आयोजित केलं आहे या प्रदर्शनात खाद्य पदार्थांचा उदय अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान हडप्पा संस्कृतीतल्या वास्तुरचना याचं दर्शन घडणार आहे

सोनभद्र जिल्ह्यातल्या सोन पहाडी आणि हरदी परिसरात हा साठा सापडला

भारताच्या भेटीवर आलेले मालदीवचे गृहमंत्री शेख मिन अब्दुल्ला यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली या भेटीत सुरक्षा विषयक परस्पर सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासह दोन्ही देशांचे महत्वाचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते कायदा आणि सुव्यवस्था दहशतवाद आणि संघटित गुन्द्यांविरोधातला लढाअमली पदार्थांची तस्करी आणि क्षमतावृद्धी अशा अनेक क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला अमेरिका आणि अफगाण तालीबान यांच्यातला हिंसाचार कमी करण्यासाठीच्या सात दिवसांच्या मुदतीला आजपासून सुरूवात होते आहे शांतता प्रस्थापित करण्याच्या दीर्घ आणि महत्वपूर्ण अशा प्रवासाची ही सुरूवात असल्याचंअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी म्हटलं आहे हे पाऊल यशस्वी ठरलं तर दोन्ही पक्ष पहिल्या टप्प्यातल्या करारावर स्वाक्षरी करणार आहेत

स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री हा करार लागू झाला असून त्यापूर्वी वर्षभरापेक्षा जास्त काळ अमेरिका आणि अफगाण तालीबान यांच्यात त्यावर चर्चा झाली आहे करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने पुरक वातावरण तयार केलं जाईल असं तालिबानतर्फे चर्चा करणाऱ्यांनी सागितलं संपूर्ण अफगाणीस्तानमध्ये शांतता नांदावी यासाठी सर्व परदेशी सैनिक तिथून बाहेर पडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दहशदवाद्यांना होत असलेल्या अर्थपुरवठ्यावर देखरेख ठेवणाऱ्या आर्थिक कारवाई कृती दलानं पाकिस्तानचं नाव ग्रे लिस्ट मध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे भारतात झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमागे असलेल्या लष्कर ए तय्यब्बा जैश ए मोहम्मद आणि हिजबूल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना होणारा आर्थिक पुरवठा रोखण्यात पाकिस्तानला अपयश आलं तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा धिाराही आर्थिक कारवाई कृती दलानं दिला आहे

ही हॅकेथॉन तीन टप्प्यामध्ये होणार आहे

विविध टप्प्यांमधल्या विजेत्याना एकुण अडीच कोटी रुपयांचे पुरस्कार दिले जातील

माली आणि बुकिनो फासोजवळच्या तिल्लावेरी भागात राबवलेल्या मोहिमेत बॉम्ब तयार करण्याची उपकरणं आणि गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती नायजरच्या संरक्षण मंत्रालयानं दिली दोन्ही देशांच्या संरक्षण दलाचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

न्युझिलंडतर्फे टिम साऊदी आणि काईल जेमिन्सन यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले